आणि राज्यामध्ये स्वाइन फ्लूच्या प्रार्द्भावामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत घट

कायदा आणि न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी काल आपल्या मंत्रालयाचा कार्यभार हाती घेताना सांगितलं की तिहेरी तलाक हा पक्षाच्या जाहीरनाम्यातील एक मुद्दा आहे

दृष्काळ निवारण राज्यात जूनच्या मध्यापर्यंत पावसाला सुरूवात होणार असली तरी पुरेसे पाणी तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध होईपर्यंत चारा छावणी व टँकर सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री तथा दृष्काळ निवारण उपाय योजनासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली तसेच राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे शेळ्या मेंद्यांसाठीची राज्यातील पहिली चारा छावणी सांगोला तालुक्यात सुरू झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले म्ख्यमंत्री विविध योजनांच्या माध्यमातून मराठवाड्याचा सर्वांगीण विकास आणि दृष्काळमुक्तीचे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न आम्ही पूर्ण करु असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल परळी येथील गोपीनाथ गड येथे केले गोपीनाथराव मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथगड परिसरात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक करिअर ध्यानात घेता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या संदर्भात तातडीची पावले उचलली आहेत विभागीय मंडळ स्तरावर विद्यार्थ्यांचे ऑफलाईन अर्ज स्विकारण्यासाठी स्वतंत्र पाच काऊंटर्स कार्यान्वित करण्यात आले आहे या माध्यमातून ही प्रक्रिया युध्द पातळीवर पूर्ण करण्यात येईल अशी माहिती मुंबई विभागीय मंडळाचे सचिव शरद खंडागळे यांनी दिली आहे

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

केंद्रातील बह्मतातील सरकार स्थापनेनंतर शेअर बाजाराच्या गुंतवणूकीत उत्साहाये वातावरण टिकून आहे रिझर्व्ह बँकेच्या संभाव्य व्याजदर कपातीमुळे काल शेअर बाजाराने सर्व विक्रम पार करत एक नवा उच्चांक गाठला साध्वी प्रज्ञासिंग मालेगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपी नवनिर्वाचित खासदार साध्वी प्रज्ञा सिंग यांना मुंबई विशेष न्यायालयात हजर राहण्यापासून सूट मिळवण्यास अपयश आलं लोकसभा सदस्यत्वाची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यानं आपल्याला गैरहजर राहण्यास परवानगी मिळावी असा अर्ज प्रज्ञा सिंग यांनी केला होता काल विशेष न्यायाधीश विनायक पडळकर यांनी तो फेटाळून लावला त्यामुळे खटल्याच्या सुनावणीसाठी आठवड्यातून किमान एक दिवस न्यायालयासमोर हजर राहण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे

आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत असल्याचं आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मंबईत सांगितलं

निवडणूक पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी अधिसूचनेद्वारे पालघर जिल्ह्यातल्या खेरापाडा गणासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे

कुलगुरु शिवाजी विद्यापीठाचे कूलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे यांच्याकडे औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार काल सोपवण्यात आला आहे यासंबंधी कुलपती राज्यपाल सी विद्यासागर राव यांचा आदेश शिवाजी विद्यापीठाला प्राप्त झाला आहे पक्षी माहिती देशभरातल्या स्थलांतरित पक्ष्यांची माहिती देणारं बर्ड बॅण्ड नावाचं एक मोबाईल एप्लिकेशन सामान्य जनतेसाठी तयार करण्यात आलं आहे कांदळवन प्रतिष्ठान आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई यांनी तयार केलेल्या या माहितीचा उपयोग स्थलांतरित पक्ष्यांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी केला जाणार आहे लोकशाही लोकशाही दिनातल्या अर्जांची गांभिर्यानं दखल घेऊन प्रत्येक विभागानं आपल्याकडे प्रलंबित असलेल्या अर्जांवर तातडीनं कार्यवाही करावी असे निर्देश उपजिल्हाधिकारी डॉ

जिल्हाधिकारी कार्यालयात काल लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं पर्यावरण दिन उद्या साजऱ्या होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं ऐरोली इथल्या किनारी आणि सागरी जेव विविधता केंद्रामध्ये अनेक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे बर्ड बॅण्ड या पक्षीविषयक मोबाईल एपचं तसंच शोभिवंत माशांच्या उबवणी केंद्राचं उद्घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे

दृष्काळ जालना जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता प्रशासनानं आवश्यक उपाय योजना प्रभावीपणे राबवाव्यात असे निर्देश सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव तथा जालना जिल्ह्याचे पालक सचिव दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत

न्यायमूर्ती बी पी धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते यांच्या खंडपीठानं हा निर्णय देत या तीनही आरोपींची फाशी कायम ठेवली

विहिंपचे स्थानिक अध्यक्ष शरद इनामदार आणि जिल्हाध्यक्ष दानाजी शिंदे यांच्यासह इतर कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितलं

पाऊस यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात काल अचानक वादळी पावसासह मुसळधार पाऊस झाला

पाऊस वाशिम जिल्ह्यातील कारंजा इथं वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी काल पडल्या

विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाउस झाला तरीही उष्णतेची लाट कायम होती

कोकण किनारपट्टीवर वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाडा वाढला आहे आज आणि उद्या राज्याच्या सर्वच भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाउस हजेरी लावेल मात्र त्याबरोबरच उष्णतेची लाटही आणखी तीव्र होईल असा इशारा वेधशाळेनं दिला आहे दरम्यान मान्सून काल श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यापर्यंत पोहोचला असून त्याच्या पुढील वाटचालीसाठी वातावरण पोषक आहे

आणि राज्यामध्ये स्वाइन फ्लूच्या प्रार्द्भावामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत घट आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार